पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वेस्टर्न पेरीफेरल एक्स्प्रेसवे आणि दिल्ली मेट्रो प्रकल्पांचं उद्घाटन

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज वेस्टर्न पेरीफेरल एक्स्प्रेसवे अर्थात पश्चिम क्षेत्रीय द्रतगती मार्गाच्या कुंडली मानेसर टप्प्याचं उद्घाटन केलं तसंच दिल्ली मेट्रोच्या मुजेसर वल्लभगड मार्गावरील सव्वा तीन किलोमीटर लांबीच्या टप्प्याचं उद्घाटन देखील केलं पंतप्रधान श्री मोदी विश्वकर्मा कौशल विश्व विद्यालयाच्या पायाभरणी समारंभाला आज उपस्थित होते हरियाणामधील गुरूग्राम इथल्या महत्वाच्या प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर ते म्हणाले की या दोन पायाभूत योजनांमुळं दळणवळण क्षेत्रात मोठी क्रांती होईल या द्रतगती महामार्गामुळं मुख्यतः दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरातील प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होणार असून नागरिकांना सुखकर प्रवास करता येईल वाढत्या दळणवळणामुळं रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून मेट्रो रेल्वे आणि जलमार्ग विकासामुळं पर्यावरण राखल्या जावून बांधकाम आणि उत्पादन क्षेत्रालाही लाभ होईल असं त्यांनी सांगितलं तसंच विश्वकर्मा कौशल विश्वविद्यालयाच्या स्थापनेमुळं या भागातील तरूणांना विविध संधी प्राप्त होतील असं ते म्हणाले आज जागतिक शौचालय दिवस असून या दिवशी जागतिक स्वच्छतेच्या समस्येवर उपाययोजना करण्यास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं

शौचालयांचा वापर करणं हे या कार्यक्रमांचं उद्दिष्ट असून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत या अभियानाशी निगडीत असाच हा कार्यक्रम आहे या संदर्भात सर्व स्तरावर विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात संपूण देशात स्वच्छता ानमाण करण्यासाठी सरकार र्काटबद्ध असल्याचं पंतप्रधान श्री नरद्र मोर्दो यांनी म्हटलं आहे

स्वच्छ भारताचं स्वप्न साकार करण्यासाठो प्रयत्न करत असलेल्या नार्गारकांचं त्यांनी र्आभनंदन केलं झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांची आज जयंती

राणी लक्ष्मीबाई या प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्रोत असून त्यांच्या सारख्या महान स्वातंत्र्यसेनानींनी केलेल्या प्रयत्नांमुळेच देशाला स्वातंत्र्य र्मिळाल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे माजी पंतप्रधान ईंदरा गांधी यांनाहो पंतप्रधानांनी आज त्यांच्या जयंती र्नामत्त र्अभवादन केलं आहे

या कायक्रमासाठों नार्गारकांनी आपल्या सूचना आर्गाण विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या ानशूल्क क्रमांकावर माय जी ओ व्हां ओपन फोरमवर किंवा नरद्र मोर्दो अॅप वर नांदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत प्रारंभ झाला कामकाजाला प्रारंभ होण्यापूर्वा विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकार्रावरोधी घोषणाबाजी केलो

म्ख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी र्दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटर्लाबहारां वाजपेयी यांच्या र्णनधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला माजी उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनीहो वाजपेयी यांना श्रद्वांजली अपण केली बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेच्या बरोबरच केंद्र सरकारनं सुकन्या समृद्धी योजनाही स्ररू केली या योजनेत म्रलींचे पालक म्रलीच्या नावावर बँक खातं उघडू शकतात आणि म्रलगी दहा वर्षाची होईपर्यंत या खात्याची जबाबदारी त्यांच्यावर असते हे खातं कोणत्याही टपाल कार्यालयात आणि सरकारी बँकेत उघडलं जातं या खात्यामुळं मुलीच्या पालकांना कर सवलत दिली जाते आता ऐकूया या योजनेच्या लाभार्थी स्रप्रिया नरहर जोशी यांचं मनोगत

मी सुप्रिया नरहर जोशी

सरकारनं सुरू केलेल्या स्रकन्या समुद्धी योजनेबाबत मला माहिती मिळाली पोस्ट ऑफिसमध्ये ही माहिती आणखी दृढ झाली या माहितीमध्ये असं कळलं की मुलीच्या नावे दरमहा एक हजार रूपयेपासून कितीही पैसे भरले तर तिच्या अठराव्या वर्षी तुम्हाला ती सगळी रक्कम व्याजासह परत मिळेल या पैसांचा उपयोग आपण तिच्या शिक्षणासाठी नक्की करू शकतो आणि म्हणूनच मी या योजनेमध्ये पैसे गुंतवले केंद्र सरकारच्या या योजनेसाठी केंद्र सरकारला खूप खूप धन्यवाद

वरवरा राव यांना स्थानबद्ध ठेवण्याची हैदराबाद उच्च न्यायालयानं दिलेली म्ददत शीनवारी संपल्यानंतर पोोलसांनी त्यांना अटक केलो प्ण्याजवळ भीमा कोरेगाव इथं झालेल्या हिंसाचार प्रकरणी गेल्या आठवड्यात प्णे पोर्वालसांनी आरोपपत्र दाखल केलं

कार्यातका एकादशी र्नामत्त भर्मावकांना पंढरपूरला जाण्यासाठी लातूर पंढरपूर कर्यातका रेल्वे ही विशेष गाडी आज खासदार सुनील गायकवाड यांच्या हस्ते ाहरवी झडी दाखवून रवाना करण्यात आलो

या्राशवाय ऊस उत्पादक आर्मण बांबू उत्पादकांना आधक भाव देण्यासाठों उसाच्या ांकमतीत बांबू खरेदो करण्याची सोय करण्यात येणार असल्याचंहा गडकरा यांनी सांगतलं

दरम्यान आगामी काळातील टंचाईची तीव्रता पाहता प्रसंगी अकोला वर्गाशम आर्गाण जळगाव खान्देश जिल्ह्यातून उपलब्धतेन्सार टँकरदवारे पाणी आणण्याच्या दृष्टोनं जिल्हा प्रशासन चाचपणी करोत आहे कोरडवाहू शेतीला सौर ऊजच्या माध्यमातून कायमस्वरुपी संचनाची व्यवस्था र्णनमाण करुन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्यात येणार आहे सौर ऊजवर आर्धारत उपसा र्सिंचन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आर्वा तालुक्यातील बोथली नटाळा आर्माण पिंपळगाव भोसले या दोन गावांत यशस्वीपणे रार्बावण्यात आला आहे या र्आभनव प्रकल्पासाठी चीनच्या य्नॉन राज्यूव्हेबल एनर्जा या कंपनीनं सौर ऊजवर आर्धारत यंत्रणा उपलब्ध करुन दिल्यामुळे दोन्हो गावांत शंभर हेक्टर क्षेत्र संचनाखालो आलं आहे अशा प्रकारचा हा राज्यातील र्पाहला प्रकल्प ठरला आहे

सांस्कृतिक कार्यक्रम ही समाज घडविण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या आयोजनानं तर एक उंची गाठली असून नागपूरच्या सांस्कृतिक वैभवात यामुळं भरच पडली आहे असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं

या महोत्सवाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते कोल्हापूर जिल्हा आर्ाण पर्रसरात काल मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे हवामान बदलामुळे हा अवकाळी पाऊस पडल्याचं सांगण्यात येतं पहाटे चार वाजेच्या सुमारास आर्गण सकाळी आठ वाजता जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरो कोसळल्या